नाशिक इथं काल वकील परिषदेत जलद आणि आधुनिक न्यायदानाच्या दिशेनं या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते सर्वोच्व न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई परिवहन मंत्री अनिल परब राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यावेळी उपस्थित होते

नाशिक जिल्हा न्याय संकूलाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकशाहीचे चारही खांब एकमेकांशी स्पर्धा करत बसले तर लोकहित बाजूला सारलं जाईल जनतेमुळेच या चारही खांबांचं अस्तित्व आहे हे विसरता कामा नये असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

नवी मुंबईतल्या नेरुळ इथं भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनाचं उद्घाटन काल नड्डा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याची पुढची निवडणूक रचनात्मक असेल ती स्वबळावर लढू आणि त्या निवडणूकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यात भाजप सध्या विरोधी पक्ष असून पूर्ण ताकदीनं ही भुमिका पार पाडण्याचं आवाहन नड्डा यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं शेतकऱ्यांनी राज्यपालांना फसव्या कर्जमाफीबाबत पत्र लिहावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी यावेळी केलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल असा दावा त्यांनी यावेळी केला भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्टीय तपास यंत्रणा एनआयएकडे सोपवल्याबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

सांगली जिल्ह्यातल्या अंजनी इथं माजी उपम्ख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पाचव्या प्ण्यतिथी कार्यक्रमात ते काल बोलत होते सरकारच्या संदर्भात इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असंही ते म्हणाले कृषी विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये होणारे प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत घेऊन जा असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीच्या डॉ

विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत कृषी मंत्री दादासाहेब भूसे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशम्ख यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून निवडलेले उत्कृष्ट नाट्यसंघ त्यासाठी लातुरात दाखल झाले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची आज मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीत पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या भादा इथं धिरज देशमुख यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचा काल नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महाविकास आघाडीचं सरकार सर्वांचं असून सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करणार असल्याचं ते म्हणाले

आमदार गुट्टे सध्या अन्य एका प्रकरणात औरंगाबाद इथल्या हर्सुल तुरुंगात आहेत

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे असतील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी

सावंत यांनी काल ही माहिती दिली जालना शहराचं आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराज समाधी सोहळ्यानिमित्त ज्ना जालना भागातून काल पालखी मिरवणूक काढण्यात आली

सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामी मंदिरात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची काल सांगता झाली

जिंतूर रॉदिनर्सच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं नांदेडच्या नानकसाई फाऊंडेशनचे धनाजीराव घोडजकर समाज भूषण पुरस्कार काल माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले